काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली देशात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुभावाच्या पार्श्वीभुमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनवर या बैठकीत चर्चा करण्यात आली कंत्राटी कर्मचाऱ्यांना या काळात कामावर हजर मानलं जाणार असून पूर्ण वेतन मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं सोशल डिस्टन्सिंग अर्थात समुहापासून अंतर राखण्याच्या आवश्यकतेवर या बैठकीत भर देण्यात आला जीवनावश्यक वस्तूंचा प्रोसा साठा असून या वस्तू सातत्यानं उपलब्ध असतील असं जावडेकर यांनी नमूद केलं

काल मुंबईत पाच रुग्ण ठाण्यात एक तर सांगली इथं पाच नवीन रुग्ण आढळले

खासगी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या संदर्भात लक्षणं आढळल्यास शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत माहिती द्यावी असं त्यांनी सांगितलं खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचं नाकारल्यास सबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असा इशाराही यड्रावकर यांनी दिला आहे

जनगणना आयुक्तांनी काल ही माहिती दिली एक एप्रिल पासून हे सर्वेक्षण सुरु होणार होतं

हातावर पोट असलेल्या किमान कर्मचाऱ्यांचं वेतन उद्योजक तसंच व्यावसायिकांनी थांबव् नये असं मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं

शेतीची कामं तसंच जीवनावश्यक वस्तू विक्रीची दकानं बंद राहणार नाहीत मात्र नागरिकांनी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी एकट्यानं जावं गर्दी करू नये या आवाहनाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला जनतेनं चिंता करू नये असं आवाहन करतांना मुख्यमंत्री म्हणाले

मात्र आता यात वाढ करण्यात आली आहे या कालावधीत माल वाहतूक सुरु राहणार आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे काल गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसंच राज्यातल्या विविध रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे अमेरिकेत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेण्यात आली महाराष्ट्रात ही वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असा इशाराही त्यांनी दिला

ते काल मुंबईत बोलत होते

दरम्यान चव्हाण यांनी काल नांदेड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलेल्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिली

धान्य सॅनिटायझर साबण मास्क आदी वस्तू किंवा रोख रक्कम स्वरुपातली मदत औरंगाबाद इथं खोकडपूरा परिसरातल्या आयटक कार्यालयात जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्यात परदेशातून आलेल्या दहा जणाचं घरात विलगीकरण केलं आहे कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर संशयित रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय हिंगोली आणि अधिनस्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी वसमत ग्रामीण रुग्णालय आराखाडा बाळापूर सेनगाव आणि औंढा नागनाथ इथं तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये कुठलाही संशयित रुग्ण दाखल झाला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किशोर श्रीवास यांनी दिली दरम्यान विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक गावांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे गावाच्या वेशीवरच रस्ता बंद करण्यात आला असून गावातला माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस गावात येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे या परिस्थितीत नागरिकांच्या वैद्यकीय किंवा वैयक्तिक आपत्कालीन आवश्यकतेसाठी हिंगोली जिल्हा पोलिसांनी आपत्कालीन कक्षाची स्थापना केली आहे अपरिहार्य कारणास्तव स्वाक्षरीकृत आणि शिक्का मारलेला परवानगी फॉर्म व्हॉट्सअॅपवर पाठवण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली बीड जिल्ह्यात गोमळवाडा घोगस पारगाव तसंच शिरूर इथंही गावबंदी करण्यात आली आहे जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यात अरगडे गव्हाण आणि पिंपरखेड गावानं रस्यावर झाडे आडवी टाकून बाहेर गावाहून येणाऱ्यांसाठी रस्ता बंद केला आहे

अनेक शहरांमध्ये दैनंदिन गरजेचं सामान तसंच भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना दुकानदारांनी दुकानासमोर आखून दिलेल्या वर्तूळांमध्ये उभं राहून खरेदी करावी लागली औरंगाबाद शहरात अनेक छोट्या द्कानांसमोरही ग्राहकांसाठी वर्तृळं आखून ठेवली आहेत सोयगाव तालुक्यातल्या फर्दापूर इथं पोलिसांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या द्कानांवर गर्दी वाढू नये म्हणून दुकांनाबाहेर विशिष्ट अंतरावर वर्तुळ आखून नियोजन केलं आहे सिल्लोड तालुक्यातल्या शिवना इथं भरलेला आठवडी बाजार पोलिसांनी बंद केला नांदेड शहरात भाजी विक्रेत्यांनीही अशाच प्रकारे आखून दिलेल्या चौकटीत उभं राहून ग्राहकांनी भाजीपाला खरेदी केला संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत नागरिकांनी घरात राहून प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटणकर यांनी केलं परभणी इथं भाजीपाला तसंच ग्ढीपाडव्यानिमित्त आवश्यक साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी तुरळक गर्दी केली होती लातूर इथं किराणा भाजीपाला फळ दूध बेकरी मांस आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दकानदारांनी ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचं आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे यासाठी दुकानदारांना ओळखपत्र दिलं जाईल तसंच त्यांच्या वाहनांना वाहतुकीची विशेष परवानगी दिली जाईल असं महापौरांनी सांगितलं आहे हिंगोली शहरात प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करत पेट्रोल पंपावर पाच पाच फुटाच्या अंतरावर ग्राहकांना उभं करून आणि मास्क असणाऱ्या ग्राहकांनाच पेट्रोल दिलं जात आहे

पुणे मुंबई आणि इतर शहरातून प्रवास करुन येणाऱ्या व्यक्तींना तपासणीसाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे

मात्र त्यांच्याबाबत कोणतीही चिंता करण्याचं कारण नसल्याचं जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी म्हटलं आहे या सर्व भाविकांना गुरूद्वारा बोर्डाच्या भक्त निवासमध्ये राहण्याची जेवणाची आणि आरोग्य विषयक सर्व सोयीसुविधांची व्यवस्था जिल्हा प्रशासनानं आणि गुरूद्वारा बोर्डानं केली आहे

दयानंद कॉलेज ऑफ़ फार्मसी इथल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोग शाळेत सॅनिटायझर तयार केलं आहे

दरम्यान उस्मानाबाद इथं संचारबंदी असताना दुकानं सुरु ठेवणाऱ्यांविरुद्ध द्कानदारांवर काल कारवाई करण्यात आली जिल्ह्यात करोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या गठीत केल्या आहेत याशिवाय जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक अनेक उपाययोजना केल्या आहेत

कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्यानं सर्वच ठिकाणच्या शोभायात्रा काल रद्द कराव्या लागल्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराच्या गाभाऱ्यात गूढी पाडव्यानिमित्त चाफा गुलाब तुळशी आणि मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती औरंगाबाद जिल्ह्यातल्या रजापूर गावात गुडीपाडव्याच्या दिवशी नवसाच्या बारागाड्या ओढण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांकडून ही प्रथा काल रद्द करण्यात आली तसंच गावात बाहेर गावच्या लोकांना प्रवेश नाकारण्यात आला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मंदीराच्या शिखरावर गुढी उभारली होती गुढीपाडव्यानिमित्त तुळजाभवानीची विशेष अलंकार महाप्जा मांडण्यात आली होती भाविकांअभावी मंदीरात श्रकश्रकाट होता

औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड अजिंठा पैठण पाचोडसह परिसरामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला औरंगाबाद शहरात झालेल्या पावसानंतर रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता हिंगोली जिल्ह्यात सेनगाव कडोळी भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वातोहरान कळवलं आहे ठाणे पालघरसह नाशिक जिल्ह्यातही गारांसह जोरदार पाऊस झाला तर सातारा शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला धुळे शहरातही पावसानं हजेरी लावली बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शेगाव संग्रामपूर जळगाव जामोदसह अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला खामगाव शहरात चांदमारी भागातल्या झोपडपट्टी परिसरात वाऱ्यामुळे अनेक घरावरचे पत्रे उड्रन गेले सांगली जिल्ह्यातल्या कांदे मांगले इथं गारांसह अर्धा तास जोरदार पाऊस पडला अहमदनगर जिल्ह्यातल्या राहरी राहाता श्रीरामपूर या तालुक्यातल्या काही गावांमध्ये जोरदार पाऊस पडला या पावसामुळे गहू हरभराबरोबरच कांदा आणि द्राक्षाच्या पीकांचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे

श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं आन बरसात आणि दिदार सारख्या चित्रपटातल्या अभिनयानं त्यांना यशाच्या शिखरावर नेलं

गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते त्यांच्या पार्थिव देहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले